ठळक बातम्या आगामी मान्सूनमध्ये सरासरीच्या आसपास पाऊस पडेल असा प्राथमिक अंदाज

हवामानशास्त्र विभाग दोन टप्प्यात अंदाज व्यक्त करते हा पहिल्या टप्प्यातला अंदाज आहे पण पॅसिफिक सागरावरील एल निनो स्थितिमुळे यंदा पाऊसमान कमी राहील असा अंदाज स्कायमेट या खाजगी संस्थेनं वर्तवला होता त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या या अधिकृत संस्थेंनं वर्तवलेला हा अंदाज दिलासादायक आहे

द्सऱ्या टप्प्यातला अंदाज जूनच्या पहिल्या आठवड्यात वर्तवण्यात येईल तोपर्यंत हवामानशास्त्र विभाग मान्सूनच्या मार्गावरील हवामानाच्या स्थिती कडे लक्ष ठेऊन असेल याबाबत अधिक माहिती देत आहेत हवामान शास्त्र विभागाचे माजी महासंचालक डॉ रंजन केळकर मागील एक दोन महिन्यात आगामी मान्सून विषयी अनेक अंदाज प्रसिद्ध झाले आहेत

दुसरी गोष्ट हि कि भारतीय माॅन्सून वर एल्निनो चा फार मोठा प्रभाव आहे अशी कल्पना हल्ली प्रसारित होते पण ती पूर्ण पणेखरी नाही कारण अशी बरीच वर्षे इतिहासात सापडतात जेव्हा एल्निनो होता पण माॅन्सून चांगला होता

म्हणजे मॉन्सून हा एल्निनो चा गुलाम आहे हि धारणा राहणार नाही

देशातील जनतेच्या आकांक्षा आणि स्वप्नपूर्तीसाठी आपलं सरकार पूर्णतः कटिबद्ध आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं दूरदर्शनला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते मागील पाच वर्षे सरकारने जनतेच्या गरजा ओळखण्याकडे लक्ष केंद्रित केलं होतं तर पुढील पाच वर्षात त्या पूर्ण करण्यावर भर राहील असं मोदी पुढे म्हणाले

या टप्प्यासाठी प्रचाराची सांगता आज संध्याकाळी होत आहे त्यामुळे प्रचार शिगेला पोचला आहे

देशाच्या ज्वलंत प्रशांवर मी नरेंद्र मोदींशी चर्चा करायला तयार आहे हे माझं खूलं आव्हान आहे असं काँप्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी काल नांदेड इथ जाहीर सभेत सांगितलं

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल बुलढाणा आणि जालना जिल्ह्यात परतूर इथंही सभा घेतली देशात कॉंग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांचा प्रश्र तातडीने सोडवू तसच राफेल प्रकरणाची सखोल चौकशी करून यातलं सत्य सर्वांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल औरंगाबाद जालना मतदार संघात सिल्लोड बुलडाणा जिल्ह्यात चिखली आणि अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा इथं प्रचार सभा घेतली काँप्रेसच्या न्याय योजनेवर टीका करून शेतकऱ्यांना निवृत्तीवेतन देण्याची योजना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी महायूतीच्या उमेदवाराला विजयी करा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांनी काल लातूरमध्ये सभा घेतली मराठवाड्याचा कॅलीफोर्निया करुन दाखवु अस अश्वासन त्यांनी यावेळी दिलं भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहानवाज हुसेन यांनी काल जालना जिल्ह्यात टेंभूर्णी इथं प्रचार सभा घेतली मुस्लीम समाजाच्या विकासासाठी भाजपा सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल परभणी इथ जाहीर सभा घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापुरात जाहीर सभा घेऊन तर वंचित बहुजन आघाडीचे नेते एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात जठारपेठ इथं कोपरा सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर कडाडून टीका केली

इथल्या मतदाराने कॉप्रेसराष्ट्रवादी कॉप्रेसभारतीय जनता पक्ष जनता पार्टी आणि शिवसेना या सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांना किमान एकदा तरी निवडून येण्याची संधी दिली आहे

यंदा मात्र विद्यमान खासदार राजन विचारे यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे आनंद परांजपे यांचे आव्हान आहे

एका बाजूला विकसित संपन्न भाग तर दुसऱ्या बाजूला दुर्गम डोंगराळ आणि त्यामुळंच अविकसित राहिलेला भाग अशी सरळ सरळ विभागणी झालेला बारामती लोकसभा मतदार संघ त्यातील विकसित भागाचा आढावा आम्ही दोन दिवसांपूर्वी सादर केला आज ऐकू या दूर्लक्षित भागाचा हा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून बारामती लोकसभा मतदार संघाचाच एक भाग असलेले पुणे जिल्ह्यातील भोर वेल्हा आणि मुळशी हे तालुके द्र्गम आणि डोंगराळ कदाचित त्यामुळंच एका अर्थानं अविकसित आणि दुर्लक्षित या मतदार संघातील बारामती इंदापूर दौंड आणि पुणे शहरालगतचा भाग म्हणून खडकवासला परिसराचाही विकास झाला पण भोर वेल्हा यासारखे तालुके मात्र आजही विकासापासून वंचितच आहेत रस्त्यांची अवस्था दयनीय अनेक वस्त्यांवर आजही वीज नाही त्यामुळं इंटरनेट वगैरे तर खूपच दूरच्या गोष्टी झाल्या या भागातील मतदार त्यामुळंच यंदा नेमकी कोणाच्या पारड्यात आपली मतं टाकणार हा औत्सुक्याचा विषय आहे शिवाय इथल्या मतदानाची टक्केवारी वाढवणं हे देखील जिल्हा प्रशासनापुढचं मोठं आव्हान ठरणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी बारामती मतदार संघातून विनायक सोमणी या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन ऐकत आहात प्रण्यात झालेल्या एल्गार परिषद प्रकरणी माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेले गौतम नवलखा यांची अटक पुढील सुनावणी पर्यंत न्यायलयान पुढे ढकलली आहे मानवी हक्क चळवळीचे नेते गौतम नवलखा यांचे नक्षलवाद्यांशी संबंध केवळ ते लिहित असलेले पुस्तक आणि संशोधन या अनुषंगानेच आहे त्यामुळे हे कृत्य बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्याखाली येऊ शकत नाही असं स्पष्टीकरण नवलखा यांचे वकील युग चौधरी यांनी काल विभागीय खंडपीठापुढे सादर केलं निर्भय या संपूर्णपणे देशी बनावटीच्या लांब पल्ल्याच्या निम्न स्वनातीत क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ओडीशामध्ये चांदीपूर इथं घेण्यात आली संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या शास्त्रज्ञांनी घेतलेली निर्भयची ही सहावी विकासात्मक उड्डाण चाचणी होती लातूर विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या कार्यशाळेस काल लातूर इथ प्रारंभ झाला

विज्ञान प्रसार नवी दिल्ली यांच्या तांत्रिक सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून राज्यातील अशा प्रकारची ही पहिलीच कार्यशाळा आहे

जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा काल झाली विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील या संघात रोहित शर्मा उपकर्णधार आहे

राहुल आणि दिनेश कार्तिकला संघात संधी दिली असून ऋषभ पंतची संघात वर्णी लागू शकली नाही संघात समाविष्ट अन्य खेळाडू याप्रमाणे शिखर धवन विजय शंकर एम

धोनी केदार जाधव यूजवेंद्र चहल कुलदीप यादव भुवनेश्वर कुमार जसप्रीत बुमराह हार्दिक पंड्या रविंद्र जडेजा आणि मोहम्मद शमी उद्या सकाळपर्यंत विदर्भात तूरळक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तूरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या आगामी मान्सूनमध्ये सरासरीच्या आसपास पाऊस पडेल असा प्राथमिक अंदाज लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संपणार देशातल्या ज्वलंत प्रश्नांवर नरेंद्र मोदींशी चर्चेला तयार राहुल गांधी यांचं आव्हान विश्व करंडकासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर